राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानात आजपासून विधानसभा अधिवेशन

या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतली सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे चार हजारपेक्षा अधिक सुरक्षा रक्षक लाल ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तैनात करण्यात आले आहेत

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाला उद्देशून भाषण करतील

राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतील अनुवाद त्या त्या प्रादेशिक केंद्रांवरून रात्री साडे नऊ वाजल्यापासून प्रसारित केला जाणार आहे बातमीपत्र वेळ उद्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरुन थेट प्रसारण करण्यात येणार आहे त्यामुळे आमच्या उद्याच्या बातमीपत्राची वेळ बदलली आहे

आत्मनिर्भर आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांनीच आत्मचिंतन करणं आवश्यक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे पारदर्शक करप्रणाली प्रामाणिक करदात्यांचा सन्मान या मंचाचं उद्घाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते देशाच्या कर प्रणालीत सुधारणा करण्यासाठी आणि ही कर प्रणाली अधिक सुलभ बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून या नवीन उपक्रमामुळे या उद्दिष्टाला अधिक बळकटी येईल अस प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं प्रामाणिक करदाते राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात मोठं योगदान देत असतात त्यामुळे त्यांचा सन्मान करण आवश्यक आहे असं सांगून देशात सुरू असलेल्या संरचनात्मक सुधारणांचा हा एक नवा टप्पा आहे असं ते म्हणाले

मालदीवला केलेल्या मदतीबद्दल त्या देशाचे अध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलीह यांनी ट्विटरवरून भारताचे आभार मानले होते त्याला प्रत्युत्तर देताना मोदी यांनी हे आश्वासन दिलं

जागतिक आरोग्य संघटना अन्न अथवा पॅकबंद पदार्थांमधून कोरोना विषाणू पसरत असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे नागरिकांनी अन्न अन्न पॅकबंद करण्याची प्रक्रिया किंवा त्याच्या वितरणातून संसर्ग पसरण्याबाबत मनात भीती बाळगू नये असं जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन कार्यक्रम विभागाचे प्रमुख माईक रायन यांनी काल सांगितलं चिकन मध्ये कोरोना विषाणू आढळल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य संघटनेकडून हे स्पष्टीकरण आलं आहे

राजस्थान विधानसभा राजस्थानातील राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर तिथं आजपासून विधानसभा अधिवेशन सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर भाजप आणि कॉंग्रेस पक्षांनी काल जयपूरमध्ये विधानसभा सदस्यांची बैठक घेतली मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीला गेल्या महिन्यात बंडखोरी पुकारलेले नेते सचिन पायलटही उपस्थित होते दरम्यान अधिवेशनात राज्य सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे विमान अपघात तपास कोळीकोड विमानतळावर झालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान अपघाताची चौकशी करण्याचे आदेश विमान अपघात तपास प्राधिकरणानं दिले आहेत

ही समिती विमान अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बाबींचा शोध घेणार आहे तसंच भविष्यात या प्रकारचे अपघात टाळण्यासाठीच्या शिफारशीही करणार आहे राजनाथ सिंग संरक्षण क्षेत्रात अन्य क्षेत्रांच्या तुलनेत जास्त आत्मनिर्भरता गरजेची असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे आत्मनिर्भर भारत सप्ताहा अंतर्गत संरक्षण क्षेत्रातल्या नवीन उत्पादनांचा शुभारंभ करताना ते काल बेंगळूरू इथं बोलत होते शस्त्रास्त्र निर्मितीत केवळ आपल्या गरजा पूर्ण करणं यावरच न थांबता अन्य देशांच्या मागणीप्रमाणे प्रवठा करता यावा हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले जावडेकर शिक्षण धोरण नवीन शैक्षणिक धोरणामुळं उपलब्धता समानता दर्जा परवडणारे शुल्क आणि उत्तरदायित्व याबाबत खात्री बाळगता येईल असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल एका वेबिनारमध्ये केलं विद्यापीठ विकास मंच राष्ट्रीय युवा सहकारी संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं हे वेबिनार आयोजित केलं होतं शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणणे आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट करणे हे उद्दिष्ट नवीन शिक्षण धोरणात समोर ठेवण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं फिट इंडिया रन उद्यापासून केंद्रिय क्रीडा मंत्रालय देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन हा धावण्याचा कार्यक्रम सुरू करणार आहे क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे

उद्यापासून गांधीजयंतीपर्यंत सुरू राहणाऱ्या या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी फिट इंडिया संकेतस्थळावर नोंदणी करता येईल बिहार पुर नेपाळमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळं बिहारमधली पूरस्थिती आणखीन बिकट झाली आहे गंडक नदीची पातळी वेगानं वाढत आहे या पार्श्वभूमीवर सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे

महाराष्ट्रातही बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी काल संततधार सुरू होती त्यामुळे ठिकठिकाणचे नद्या नाले तुडूंब भरून वाहत आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार